लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज सुरू आहे

डाव्या कट्टरवादी विचारसरणीचा प्रभाव असलेले भाग आणि ईशान्येकडची राज्यं वगळता तेर भागांमध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालणार आहे राज्यात वर्धा रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात मतदान सुरू आहे एकूण एकशे सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत या विभागात भाजपा शिवसेना युती आणि काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस आघाडी यांच्यात चुरशीची लढत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कूट्रंबियांसह नागपूरमधे मतदानाचा हक्क बजावला गडकरी यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँप्रेसचे उमेदवार नाना पाटोले यांनीही नागपुरमधे मतदान केलं भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपुर मधे आणि काँप्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी वरोरा शिं मतदानाचा हक्क बजावला तर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जूनी क्रि मतदान केलं तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनीही नागपूर क्रि मतदानाचा हक्क बजावला माजी केंद्रीय मंत्री प्रफूल्ल पटेल यांनी गोंदिया श्री मतदान केलं

गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात आज मतदान सुरू झालं असतानाच नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील कसनसूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघेझरी धिल्या मतदान केंद्राजवळ भूसुरुंग स्फोट घडवला वाघेझरी धिल्या जिल्हा परिषद शाळेतलं मतदान केंद्र आता सुरक्षेच्या दृष्टीनं त्विरत्र हलवण्यात आलं होतं मात्र नव्या मतदान केंद्रावर आज सकाळी साडेअकरा वाजता मतदान सुरु असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट केला त्यात कुणीही जखमी झालं नाही मात्र अचानक झालेल्या भूसुरुंग स्फोटामुळे तैनात पोलिस जवानांमध्ये एकच खळबळ उडाली कालही गट्टा जांभिया गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात एक जवान जखमी झाला होता

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदारांचे मतदान केंद्रावर गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले याठिकाणी रांगोळी काढून आणि प्रवेशद्वार सजावट करून मतदारांचे स्वागत झाले

राज्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि तिर पक्षांच्या महाआघाडीला ऑल डिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन या संघटनेनं आपला काल पाठिंबा जाहीर केला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर यांनी एका पत्रकाद्वारे हा पाठिंबा जाहीर केला आहे

या दोन्ही उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत बजरंग सोनावणे यांच्यासाठी विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँप्रेसचे अनेक नेते आपापल्या विधानसभा क्षेत्रांत जाहीर सभा कॉर्नर बैठका घेत आहेत

पंकजा मुंडे याही आपल्या बहिणीसाठी जोरदार प्रचार करत आहेत

एनरॉन प्रकरणातला खटला बंद करण्याची राज्य शासनाची विनंती सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारली

येत्या दोन दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज आहे